आजपासून पोलीस आयुक्तालयात लसीकरणाला सुरुवात झाली आहे यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना प्रथम लस देण्यात आली यासाठी पोलीस आयुक्तालयातच लसीकरण केंद्र उघडण्यात आलं आहे टाळेबंदीच्या काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच पोलिसांचंही योगदान मोलाचं होतं त्यामुळ त्यांनाही पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं

यापैकी अनेक कैद्यांनी आत्तापर्यंत झालेल्या योग प्रशिक्षण शिबीर त्याचबरोबर विविध क्रीडा स्पर्धा आणि कौशल्य विकास कार्यक्रमात सहभाग नोंदवला असल्यानं या कैद्यांसाठी खुली व्यायामशाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका शिक्षण समिती पुणे महापालिकेच्या मुख्य सभेतर्फे महापालिका शिक्षण समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे महापालिकेच्या जुन्या शिक्षण मंडळातल्या गैरव्यवहाराच्या घटना सातत्यानं उघडकीस आल्यामुळं मंडळाच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीका झाली त्यामुळं शिक्षण मंडळ कामकाजाबाबत स्वतंत्र कायदा करण्याचा आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिला त्यानंतर शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आलं यानंतर आता तीन वर्षांनंतर पालिकेच्या शिक्षण समितीची स्थापन होणार आहे

त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना अंतिम अंदाजपत्रक तयार करण्याचे सर्वाधिकार देण्याचा ठराव समितीनं एकमतानं मंजूर केला आहे

आज सकाळपासून वडमुखवाडी मोहन नगर भागातली अनधिकृत बांधकामं पाडण्यास सुरुवात झाली आहे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे आरटीओ आंदोलन जूनी वाहनं भंगारात काढण्याच्या केंद्र सरकारच्या नव्या धोरणाविरोधात आणि पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघानं आज प्ण्यातील परिवहन कार्यालयाबाहेर आंदोलन केलं केंद्र सरकारच्या या नव्या धोरणामुळे ग्रामीण भागातील वाहन चालक मोठ्या प्रमाणात अडचणीत येतील असं आंदोलकांचं म्हणणं आहे सरकारने या कायद्यात बदल करावेत किंवा ते रद्द करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे